मुख्यमंत्री उद्दव ठाकरेयांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र नोंदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली त्यांनतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते एनआरसी आणि एनपीआर बद्दलही त्यांनी यावेळी भूमिका स्पष्ट केली

या तिन्ही गोर्टीबाबत जे वातावरण निर्माण केलं जात आहे ते मुस्लिम समाजासाठी धोकादायक आहे याचा संबंधित नेत्यांनी विचार करावा असं ते म्हणाले प्रधानमंत्र्यासोबत राज्याच्या हिताच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली राजकीय गोष्टी बाजूला ठेऊन राज्याला सहकार्य करण्याचं आशावासानं नरेंद्र मोदी यांनी या भेटीत दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं राज्यातील सरपंचाच्या थेट निवडीचा निर्णय रद्द करण्यासंदर्भातला शासन निर्णय आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करून घेण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विधेयक सादर करून या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांनी सांगितलं आहे अहमदनगरमध्ये आज मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची बैठक झाली

भिमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाचा स्वतंत्ररित्या विशेष तपास पथकामार्फत तपास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

सरकारच्या धोरणांविरोधात बोलणाऱ्यांना तत्कालिन राज्य सरकारनं शहरी नक्षली ठरवलं असा आरोप त्यांनी यावेळी केला

तो लवकरच अंमलात येईल याआधीच्या भाजपा सरकारने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून केलेली जलसंवर्धनाची कामं हलक्यात प्रतीची असल्याची टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे ते आज पुण्यात बातमीदारांशी बोलत होते राज्य दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशानं देवेंद्र फडणवीस सरकारनं या योजनेला सुरुवात केली मात्र लोकांच्या मागणीमुळे जलयुक्त शिवार योजनेची चौकशी होणं आवश्यक असल्याचं आपल्याला वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं याबाबत श्वेतपत्रिका काढणार का या बातमीदारांच्या प्रश्नावर श्वेतपत्रिकेसह आता याबाबत अनेक पत्रकं निघू शकतील असं पाटील यांनी सांगितलं वारंवार आलेल्या तक्रारींमुळे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं महापरीक्षा पोर्टल बंद करून परीक्षा पद्धतीत आवश्यक ते बदल करण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या युती सरकारनं महापरीक्षापोर्टलद्वारे सरकारी नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला होता आता हा निर्णय आता रद्द करण्यात आला आहे सरकारच्या विविध विभागाच्या गट क आणि गट ड च्या पदभरती संदर्भात परीक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्यानंतर ही सेवा देणार्या कंपनी नियुक्तीची कार्यवाही महाआयटीमार्फत करण्यात येईल असं सरकारच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे निवडलेल्या कंपन्यांतर्फे संबंधित विभागाला परीक्षा घेता येईल त्यानंतर संबंधित विभागीय पातळीवर जाहिरात आणि निवडप्रक्रिया राबवण्यात येईल असं या शासन निर्णयात म्हटलं आहे

या िरतीच्या अंतिम मंजूरीसाठी लवकरच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे प्रकल्पाचे तपशील सादर केले जातील एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी कर्नाटकमधे केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी उदारमतवादी मौन का बाळगून आहेत असा प्रश्र भाजपानं उपस्थित केला आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या नावाखाली कशा प्रकारचे कारस्थान सुरु आहे हेच पठाण यांच्या वक्तव्यावरुन दिसून येत असल्याचं भाजपानं म्हटलं आहे पक्षाचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी आज दिल्लीत यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली पठाण यांचं वक्तव्य हिंसेला उत्तेजन देणारं आणि दोन समुदायांमधे फूट पाडणारं असल्याचं सांगून भाजपा युवा मोर्चाच्या एका कार्यकर्त्यानं पुणे पोलिसांकडे काल तक्रार दाखल केली एमआयएम आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून एमआयएम भाजपच्या िि यावर धार्मिक ध्रवीकरणाचा अजेंडा राबवत असल्याचं वेळोवेळी स्पष्ट झालं आहे अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे कट्टरता ही कोणत्याही धर्माची असली तरी ती देशासाठी घातकच आहे असं सांगत एमआयएम आणि भाजप या दोघांचाही निकरानं विरोध झाला पाहिजे असं ते म्हणाले पठाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ कोल्हाप्रमध्ये आज त्यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं पठाण यांच्याविरोधात शिवाजी चौक श्व शिवसेनेनं निदर्शनं केली

भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे औरंगाबाद शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी आज औरंगाबाद िक पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरता नाही महाविकास आघाडी सरकारनं कोणत्याही चौकशा लावाव्यात आणि अहवाल समोर आणावेत असं आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं ते आज सांगलीत वार्ताहरांशी बोलत होते आम्ही सावधपणे काम करणारी माणसं आहोत त्यामुळे आम्हाला चौकशीची भीती घालू नका असा टोला त्यांनी लगावला सरकारच्या चूकीच्या निर्णयाविरोधात विधी मंडळात तर आवाज उठवला जाईलच तसंच रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल असा ते म्हणाले भीम आर्मी संघटनेच्या उद्या नागपूर खिल्या रेशीमबाग मैदानात आयोजित केलेल्या रेलीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं काही अटी आणि शर्तींवर परवानगी दिली आहे कायदा आणि व्यवस्था बिघडण्याची शक्यता व्यक्त करत पोलीसांनी या रॅलीला परवानगी नाकारली होती त्याविरोधात भीम आर्मीनं दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयानं आज निकाल दिला सार्वजनिक सुरक्षेसंदर्भातल्या कायद्याची ढाल करून पोलीस जनसभांना परवानगी नाकारू शकत नाहीत असं काल न्यायमूर्ती सुनिल शुक्रे आणि माधव जामदार यांच्या पीठानं म्हटलं होतं सार्वजनिक सुरक्षेसंदर्भातल्या कायद्याची ढाल करत दडपशाही करणं ही घातक बाब आहे अशानं मूलभूत हक्कांचं उल्लंघन असून त्यामुळे लोकशाहीचं कोणतंही हीत जपलं जात नाही असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं होतं भीम आर्मीच्या उद्याच्या रॅलीला संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद संबोधित करणार आहेत शिस्त परिश्रम उद्दिष्ट मातृभाषेचं ज्ञान आणि गुरुजनांचा आदर या पंचसूत्रीच्या आधारे विद्यार्थ्यांनी आपलं जीवन यशस्वी करावं असं प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं नंदूरबार मधल्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कूल क्वे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते आज बोलत होते विद्यार्थ्यांनी निश्रमाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल केल्यास यश हमखास मिळतं त्याला परिश्रमाची जोड आवश्यक असल्यानं अध्ययनावर लक्ष केंद्रित करा आणि शालेय जीवनात मोबाईलपासून दूर रहा असा सल्ला राज्यपालांनी यावेळी दिला नंदूरबार शहरातील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबतही राज्यपालांनी वार्तालाप केला महिलांवरिल अत्याचाराच्या घटना हृदयद्रावक आणि अत्यंत निंदनीय असून त्या रोखण्यासाठी पोलीस हा एकमेव पर्याय नसून समाज प्रबोधनाची करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली दोन दिवसांच्या नंदुरबार दौऱ्यात राज्यपालांनी जळखे आणि नावली खिल्या आश्रमशाळेलाही भेट दिली

मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या दोन सिवसात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे